नवी दिल्ली इथं काल झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या योजनांसंबंधीच्या धोरणात्मक प्रस्तावाची माहिती दिली याअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी रजा प्रवास सवलत एलटीसी व्हाऊचर आणि सणासाठीच्या अग्रीमची घोषणा केली आहे

सणासाठी कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये अग्रीम वेतन घेता येईल हे अग्रीम पूर्णपणे व्याजमुक्त असेल असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं

वस्त आणि सेवा कर नुकसान भरपाईपोटी ज्या राज्यांना कर्ज घ्यायचं आहे त्यांना केंद्र सरकार मदत करेल असं त्यांनी सांगितलं

सरन्यायाधीश एस ए बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं या संदर्भात सरकारला चार आठवड्यात उत्तर देण्यास सांगितलं आहे या याचिकाकर्त्यांमध्ये राष्ट्रीय जनता दल द्रविड मु्नेत्र कळघम तसंच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांचा समावेश आहे शेतमालाला रास्त हमीभाव देण्याच्या उद्देशानं निर्माण केलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या या नव्या कायद्यांमुळे मोडकळीस येतील असं या याचिकांमध्ये म्हटलं आहे सरकारनं मात्र या नव्या कायद्यांमुळे शेतकरी अधिक सक्षम होऊन त्यांच्या हिताचं संरक्षण होणार असल्याचं म्हटलं आहे

ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली आणि मुंबई तसंच मुंबई महानगर क्षेत्रातला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीनं सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असंही त्यांनी सांगितलं

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीनं राज्यात ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौक इथं महिला मोर्चाच्या सरसाबाई वाघ यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली तर औरंगाबाद ग्रामीण भाजप महिला आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली जिल्ह्यात वैजापूर पंढरपूर इथंही निदर्शनं करण्यात आली परभणी इथं भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ सुभाष कदम महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा डॉ विद्या चौधरी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात रास्तारोको आंदोलन करण्यात आलं तर भाजपचे परभणी महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतुत्वात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती प्रतळ्यासमोर आंदोलन करत राज्य सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला उस्मानाबाद इथं भाजप महिला जिल्हाध्यक्षा माध्री गरड भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्या मिना सोमाजी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं बीड इथं खासदार प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं नंद्रबार नाशिक वाशिम रत्नागिरी धुळे आणि सोलापूर शहरातही धरणे आंदोलन करण्यात आलं

उमेद हे अभियान निरंतर सुरू राहावं आणि बाह्य संस्थेचा हस्तक्षेप होऊ नये या मागणीसाठी काल सिंधूदर्ग जिल्ह्यात ओरोस इथं महिलांनी काढलेल्या मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते

औरंगाबाद जालना बीड परभणी इथंही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोचो काढला होता लातूर इथंही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उमेदच्या कर्मचाऱ्यांना फेरनियुक्ती द्या आणि महिला बचत गटाचे पूर्ण कर्ज माफ करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता

सर्वोच्च न्यायालयानं काल यासाठी राष्ट्रीय परिक्षा मंडळाला परवानगी दिली आहे

त्याचबरोबर प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचं लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रमीण शिक्षण संस्था असं नामकरण यावेळी करण्यात येणार आहे

ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते भारतीय जनता पक्षाचे नेते बबनराव लोणीकर यांनी हा आरोप केला होता जीसीबी बायोटेक प्रायवेट लिमिटेड कपंनीने संपूर्ण महाराष्ट्रात आरटीपीसीआर किट्सचा प्रवठा होता मात्र त्यांचा पॉझिटीव्हीटी रेट खूपच कमी आहे पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू संशोधन प्रयोगशाळेनं या सगळ्या किट्स सदोष असल्याचा अहवाल दिल्यानंतर या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आल्याचं टोपे यांनी सांगितलं

उस्मानाबाद जिल्ह्याचे महत्वाचे असणारे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प टेक्निकल टेक्सटाईल पार्क शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद रेल्वे मार्ग मराठवाडा वॉटर ग्रीड आणि तेरणा आणि तुळजाभवानी साखर कारखाने चालू करणे हे सर्व प्रकल्प मंत्रिमंडळ बैठकीत मंज्रीसाठी ठेऊन केंद्राकडे पाठवण्यासंबंधी राज्यपालांनी लक्ष घालावं अशी मागणी आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी राज्यपालांकडे केली होती त्यावर राज्यपालांनी हे आश्वासन दिलं

या पावसामुळे मारतळा मांजरम या भागात काढणी झालेल्या सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे लातूर इथंही काल दपारी चार वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला दरम्यान येत्या पंधरा ऑक्टोबरपर्यंत मराठवाड्यात बहतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पृणे वेधशाळेनं वर्तवली आहे

औरंगाबाद इथं लोकप्रतिनिधींसोबतच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते माझे कुटंब माझी जबाबदारी मोहिमेच्या सर्वेक्षणातून मोठ्या प्रमाणात नागरीकांची आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन केलं जात असून आवश्यक असलेल्यांना वैद्यकीय उपचार दिले जात असल्याचं ते म्हणाले मास्क वापरणे हात वारंवार धुणे शारिरीक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करण्यासाठी प्रशासन अधिक जनजागृती करत असून लोकप्रतिनिधींनीही त्यात सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं

यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे जिल्ह्यात सध्या मास्क औषधी चाचण्याच्या किट्सचा तुटवडा असून आरोग्य कर्मचाऱ्यांचं वेतनही प्रलंबित आहे असं जलील यांनी या पत्रात म्हटल आहे

बँकेतल्या व्यवस्थापकांच्या मनमानी कारभारासह बेशिस्तपणामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असून खरीप कर्जाचं वाटप क्रमानुसार होत नसल्याचा आरोपही या आंदोलकांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे

या आंदोलनात खासदार फौजिया खान सहभागी झाल्या यावेळी हाथरस प्रकरणात पीडितेस न्याय मिळावा यासाठी आपण कोणत्याही संघर्षात सोबत राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली